पंतप्रधानांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतला कोरोना आणि प्र स्थितीचा आढावा

देशात कोरोनाच्या मृत्यू दरात लक्षणीय घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाची बिहारला भेट

कोरोना प्रद्भाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश

आसाममधल्या पूरस्थितीत सुधारणा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला

दरम्यान भारतीय वैद्यक संशोधन परिषद देशभर चाचण्यांच्या क्षमतेत सातत्यानं वाढ करत आहे

जगातील सर्वांत कमी मृत्यूचं प्रमाण भारतात आहे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाची सजग भूमिका आणि नागरीकांचं सहकार्य यामुळं हा मृत्यूदर रोखण्यात यश आल्याचं यावेळी सांगण्यात आलं

तामिळनाडू महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये परिषदेच्या चेन्नई इथल्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकडून हा अभ्यास केला जाणार आहे या लसीद्वारे कोरोना संसर्ग झालेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये होणारी विषाणूची प्रगती रोखू शकते का ते पाहिलं जाणार आहे

आज या टाळेबंदीचा पहिला टप्पा संपला

जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने आणि शहरातील खासगी व्यवसाय मात्र बंदच राहणार आहेत कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन येत्या गुरुवार नंतर टाळेबंदीबद्दलचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल यांच्या नेतृत्वाखालील तीन जणांच्या पथकानं पाटण्यामधल्या प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली तसंच राज्यातल्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली

दारोदार जाऊन चाचण्या करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितलं

तामिळनाड् कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तामिळनाडूमध्ये दर रविवारी कडक टाळेबंदी पाळण्यात येते आज सलग तिसऱ्या रविवारी राज्यात कडक टाळेबंदी पाळण्यात आली

इटानगर टाळेबंदी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं टाळेबंदीचा कालावधी तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं राज्याचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी आज घेतलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितलं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

मंगल पांडे स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे

आता निवृत्तिवेतनाची रक्कम आठ हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये इतकी झाली आहे एप्रिलपासूनच्या निवृत्तिवेतनाला हा निर्णय लागू असेल असं प्रसिद्दीपत्रकात सांगण्यात आलं आहे

देशातल्या अनेक यंत्रणा डिजिटल होत असताना प्राप्तीकर कार्यालयही यात मागे नाही हा वृत्तांत ध्वनी प्राप्तीकराचे मूल्यांकन करण्याची फेसलेस एसेसमेंट सिस्टीम ही प्रणाली करदात्यांना वरदान ठरली आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्राप्तीकर छाननी करण्यासाठी ही प्रणाली प्राप्तीकर विभागानं कार्यान्वित केली दिल्लीमधल्या केंद्रीय कार्यालयातून करदात्यांचा सर्व पत्रव्यवहार सांभाळला जातो मुंबई चेन्नई बंगळूरू पुणे हैदराबाद कोलकाता अहमदाबाद इथे असलेली क्षेत्रीय कार्यालयं विविध विभाग सांभाळतात दरवर्षी दाखल होणाऱ्या सुमारे सहा कोटी कर परताव्यांपैकी सुमारे तीन लाख करपत्रांची छाननी होते छाननी करणारा अधिकारी करदात्याच्या समोर न येता सर्व काम करतो करदाता आणि छाननी अधिकारी हे समोरासमोर येत नसल्याने कामात पारदर्शकता येते आणि कोणताही ताण न येता ही प्रक्रिया पूर्ण होते आकाशवाणी बातम्यांसाठी रवि कुमार यांच्यासह योगेश रांगणेकर पुणे डेटा संरक्षण केंद्र सरकार लवकरच नागरिकांच्या व्यक्तिगत माहिती संरक्षणा संबधीचा डेटा संरक्षण कायदा आणणार असल्याचं केंद्रीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे व्यक्तिगत माहिती संरक्षणाबाबत कुठलीही तडजोड सरकार खपवून घेणार नाही भारतातल्या नागरिकांच्या माहितीवर फक्त भारताचाच अधिकार आहे असं ते म्हणाले ठाकूर प्रसाद स्मृती व्याख्यानमालेत ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आज बोलत होते कोरोना संकटानंतर सर्वच क्षेत्राच्या कार्य संस्कृतीमध्ये परिवर्तन होत आहे डिजिटल व्यवहार करताना सर्वांनीच माहितीच्या गोपनीयतेबाबत दक्ष असायला हवं असं ते म्हणाले देशातल्या न्यायालयांमध्ये डिजिटल माध्यमातून सुनावणी होत आहे

भारत आणि अमेरिका या दोन देशांतील व्यवसाय भागीदारी गुंतवणूक आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर होणारे बदल या विषयांवर उद्योजक आणि सरकारचे प्रतिनिधि चर्चा करणार आहेत या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोंपीओ यांच बीजभाषण होणार आहे निधन ज्येष्ठ कन्नड नाट्य आणि चित्रपट अभिनेते हुलिवाना गंगाधरय्या यांचं काल कोरोनाची लागण झाल्यानं निधन झालं

कुरीगळू सर कुरीगळू आणि शब्दवेदी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या

या मदतीची रक्कम देताना अधिकाऱ्यांनी भविष्यातही या कुटुंबाला आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी संपर्क साधून आसामला शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं

आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे